ज्या कुटुंबांचं उत्पन्न त्यापेक्षा कमी असेल अशा कुटुंबांना फरकाची रक्कम सरकार देईल असं ते म्हणाले

नवी दिल्लीत काल झालेल्या काँग्रेस समितीच्या बैठकीनंतर ते वार्ताहरांशी बोलत होते राष्ट्वादी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं काल मुंबईत आपला जाहिरनामा प्रसिध्द केला आओ मिलके देश बनायें असं घोषवाक्य असलेल्या या जाहीरनाम्यात शेतकरी यूवा महिला हा केंद्रबिंदू ठेवण्यात आल्याचं पक्षाचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलं शेतीच्या शाश्वत सुधारणेला गती देण्यासाठी संरचनात्मक सुधारणा सर्व शेतकऱ्यांना संपुर्ण कर्जमाफी तसंच संस्थांच्या स्थैर्याला महत्व देण्याची ग्वाही या जाहीरनाम्यात दिली आहे उमेदवारी अर्ज लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात पहिल्या टप्प्यातल्या सात मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरण्याचा कालचा शेवटचा दिवस होता

ऐक्या याबाबतचा हा वृत्तांत नागपूर मतदारसंघातून विद्यमान खासदार तथा केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला त्यावेळी त्यांच्याबरोबर राज्याचे मुख्यमत्री देवेंद्र फडणविस यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे समर्थक मोठ्या संख्येन उपस्थित होते राम िक्रि मतदारसंघातून शिवसेनेचे विद्यमान कृपाल तुमाने यांनी अर्ज सादर केला नागपूर लेकसभा मतदारसंघात कॉप्रेसचे नाना पौले यांनी सुद्धा आपल्या समर्थकांसह उमेदवारी अर्ज सादर केला राम क्रि मतदारसंघातून कॉंग्रेसचे उमेदवार किशोर गजभिये यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे

आकाशवाणी बातम्यांसाठी नागपूरहून गौरी मराठे दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या निवडणुकांसाठी काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर भाजपाचे डॉ जयसिद्धेश्वर स्वामी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण या उमेदवारांचानी अर्ज दाखल केले

हिंगोली यवतमाळ आणि नांदेड या तीन जिल्ह्यातील मिळून सहा विधानसभा मतदार संघाचा समावेश असलेला हिंगोली लोकसभा मतदार संघ त्यात हिंगोली उमरखेड किनवा वसमत हदगाव आणि कळमनुरी हे सहा विधानसभा मतदार संघ येतात गेल्या निवडणुकीत भाजपची ला असतानाही ज्या दोन मतदार संघात काँप्रेसला विजय मिळाला होता त्यापैकी हिंगोली हा एक मतदार संघ

पुढं शिवसेना आणि नंतर पुन्हा काँप्रेसच्या सूर्यकांता पार्पील असा आल ्जि पाल ्जिचा कौल इथल्या मतदारांनी दिला होता

नांदेडच्या अशोक चव्हाण याना मात्र दुसरा न्याय लावला गेला या मतदार संघाचं आणखी एक वैशिष्ठय म्हणजे गेल्या वेळी राजीव सातव यांच्याकडून पराभूत झालेले शिवसेनेचे उमेदवार सुभाष वानखेडे यंदा काँप्रेसकडूनच आपलं नशीब आजमावत आहेत त्यामुळच अवघ्या राज्याच लक्ष या मतदार संघाकडे लागून राहील आहे आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहन विनायक सोमणी मंबई कॉग्रेस लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच मुंबई काँप्रेसचं नेतृत्व बदलण्याचा निर्णय काँप्रेस श्रेष्ठींनी घेतला आहे विद्यमान अध्यक्ष संजय निरुपम यांना हटवून मुंबई काँप्रेसची ध्ररा मिलिंद देवरा यांच्याकडे सोपवली आहे तसं प्रसिद्धीपत्रक पक्षाचे सरचिटणीस के

वेणुगोपाल यांनी काल जारी केलं आहे

पालघर नगर परिषदेच्या निवडणुकीत कॉप्रेस राष्ट्रवादी कॉप्रेस आणि बविआ आघाडीच्या डॉक्टर उज्वला काळे नगराध्यक्षपदी विजयी झाल्या

वलडाणा बुलडाणा जिल्ह्यातल्या सिंदखेडराजा इथं शिवसेना भाजप युतीनं नगराध्यक्षासह आठ जागी विजय मिळवला राष्ट्रवादी काँप्रेसला आठ जागा मिळाल्या तर एका जागेवर अपक्ष उमेदवार निवडुन आला शिवसेनेचे सतिश तायडे सिंदखेड राजाचे नगराध्यक्ष झाले आहेत लोणार नगर परिषद निवडण्कीत काँग्रेसनं नगराध्यक्षपदासह दहा जागी विजय मिळवला तर शिवसेनेला सात जागांवर यश मिळालं कॉप्रेसच्या पूनम पाटोळे लोणारच्या नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्या आहेत

असं मत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी काल पुण्यात व्यक्त केलं वैकूंठ मेहता सहकार व्यवस्थापन राष्ट्रीय संस्थेचा पदवीदान समारंभ नायडू यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते राज्यपाल चे विद्यासागर राव यावेळी उपस्थित होते उपराष्टपती अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यातल्या लोणी इथल्या प्रवरा इंन्स्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस या अभिमत विद्यापीठाचा तेरावा पदवी प्रदान समारंभही काल उपराष्ट्रपतींच्या उपस्थितीत झाला भारत हा आता जगातला सर्वाधिक युवा लोकसंख्या असलेला देश असून हे युव्कच देशाचं भवितव्य ठरवतील असं प्रतिपादन नायडू यांनी यावेळी केलं उपराष्ट्रपतींच्या हस्ते यावेळी संस्थेच्या महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या नवीन इमारतीचं उद्घाटनही झालं आय एन एस शिवाजी अभेद्य सागरी सुरक्षेशी संबंधित आण्विक रासायनिक आणि जेविक प्रशिक्षण केंद्राचं उदघाटन नौदल प्रमुख ऍडमिरल सुनील लांबा यांच्या हस्ते काल लोणावळ्याच्या आय एन एस शिवाजी या नौदलाच्या प्रशिक्षण केंद्रात करण्यात आलं अभेद्य असं या केंद्राच नावं आहे ऐक्या याबाबत अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून सागरी सुरक्षेशी संधर्भातिल आण्विक रासायनिक आणि जैविक हल्ल्यांचा मुकाबला करण्यासाठी आचश्यक असलेलं अत्याधूनिक असं प्रशिक्षण केंद्र लोणावळ्याच्या आय एन एस शिवाजी या नौदलाच्या प्रशिक्षण केंद्रात सुरू करण्यात आलं आहे आशिया खंडातील हे पहिलंच प्रशिक्षण केंद्र आहे आण्विक जैविक आणि रासायनिक हल्ल्यापासून संरक्षण करणं या प्रकारच्या धोक्यांचा शोध घेणं आणि त्यासंदर्भातील मदत पुरवणं यासाठीचं प्रशिक्षण या केंद्रात दिलं जाणार आहे नौदलातील प्रत्येक अधिकाऱ्याला हे प्रशिक्षन घेणं बंधनकारक असणार आहे हे प्रशिक्षण केंद्र नौदलापूरतं सिमीत राहणार नसून त उक्षक दलाला पण याचा उपयोग होणार आहे आकाशवाणी बातम्यांसाठी श्रद्वा वाडे पुणे कोल्हापर मुंबई उच्च न्यायालयाचं परिक्रमपीठ कोल्हापुरात व्हावं यासाठी जिल्हा बार असोसिएशन आणि परिक्रमपीठ कृती समितीनं कालपासून न्यायालयांच्या कामकाजावर बहिष्कार घालण्यांचा निर्णय घेतला आहे

तुळजाप्रमध्ये तुळजा भवानीला काल रंगीबेरंगी पोशाख करण्यात आला नाशिकमध्ये पेशवे कालीन राहाडी म्हणजेच दगडांच्या हौदात हा सण साजरा केला जातो शहरातल्या तिवंधा चौक तांबट आळी आणि पंचवटी इथं राहाडी खोड़न त्यांची पजा झाली त्यांनतर नैसर्गिक रंगात रंगोत्सव साजरा झाला लातूर कोल्हापूर अहमदनगर तसंच कोकणात अनेक ठिकाणी रंगपंचमी पारंपरिक पद्धतीनं साजरी झाली नाशिक आर्थिक वर्षाखेरानिमित्त हिशेब आणि ताळे बंदच्या कामासाठी नाशिकच्या लासलगाव बाजार समितीत दहा दिवस कांदा लिलाव बंद ठेवण्यात येणार आहे हवामान हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार काल पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर कराड सह काही ठिकाणी वादळी पाऊस आणि गारपिटीनं हजेरी लावली लातूरसह मराठवाड़यातही काही ठिकाणी गारपीट झाली पश्चिम विदर्भातही काही ठिकाणी पावसानं हजेरी लावल्याचं वत्त आहे